लॉकडाऊन स्थिती लवकरात लवकर संपावी यासाठीच राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची म्ख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमान सेवा स्रु करण्याच्या पूर्वतयारीसाठी आणखी काही म्दत द्यावी अशी म्ख्यमंत्र्यांची मागणी

केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सूदान यांनी काल या महापालिकांचे मुख्य आरोग्य सचिव आणि पालिका आय्क्तांबरोबर व्हिडीओ कॉन्फेरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला

या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना संसर्गाच्या द्रपटीचा वेग तसंच मृत्यू दर देशाच्या अन्य भागापेक्षा जास्त आहे

ते आज समाजमाध्यमांवरून राज्यातल्या जनतेशी संवाद साधत होते कोरोनाच्या गुणाकाराला मर्यादा नसल्यानं राज्यातली कोरोनाबाधितांची संख्या वाढणार असल्याचा अंदाजही त्यांनी यावेळी वर्तवला येत्या मे अखेरीसच कोरोनाविषयक देशातली स्थिती अधिक ठळकपणे समोर येईल

उपचारांदरम्यान रक्ताची गरज भासणार असून त्यासाठी जमेल त्यांनी आरोग्यविषयक सुरक्षिततेचे नियम पाळून रक्तदानासाठी प्ढे यावं असं आवाहन त्यांनी केलं

पावसाळ्यात साथीचे आजार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन या काळात लागलेल्या आरोग्यविषयक सवयी कायम ठेवाव्यात असा सल्लाही त्यांनी दिला राज्यात इतर राज्यांमधून आलेले मजूर आणि नागरिकांना परत पाठवण्यासाठी तसंच ते इथे असेपर्यंत त्यांच्यासाठी केलेल्या सोयी स्विधांची माहिती त्यांनी दिली

कोरोनाच्या प्रादर्भावामुळे राज्यात होळीपासुनचे सर्व सण साध्या पदधतीनंच साजरे झाले आहेत

कोरनाच्या संकटकाळात प्रत्येक घटकाची सोय करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे कोरोनाचा प्रादर्भाव रोखणं ही राज्यसरकारची प्राथमिकता आहे त्यामुळे या संकटकाळाचं कोणीही राजकारण करू नये असं आवाहनही म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं

परदेशातून आलेल्या नागरिकांना त्यांचे जिल्हे आणि इतर राज्यांमधे पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केली जात आहे दरम्यान येत्या काळात जोहान्सबर्ग जकार्ता लंडन मनीला टोकिओ कोलोम्बो मॉरिशस नैरोबी या आंतरराष्ट्रीय शहरांमधे अडकलेल्या असंख्य भारतीय नागरिकांना मुंबईत आणलं जाणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे

विमान रेल्वे तसंच आंतरराज्य बस अशा सेवांचा उपयोग करून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं नवे दिशानिर्देश जारी केले आहेत या दिशानिर्देशांन्सार ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं नसतील अशांना देशांतर्गत प्रवास करु दिला जाईल

याशिवाय या सर्वाना आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू एप स्रु करून द्यावं लागेल प्रवास स्रु होण्यापूर्वी विमानतळं रेल्वे तसंच बस स्थानकांवर प्रवाशांची थर्मल तपासणी करणं बंधनकारक असणार आहे

त्या पार्श्वभूमीवर हे दिशानिर्देश जारी केले असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट नं आपल्या रुग्णालयाची पुनर्रचना केली आहे

ईद उल फित्र अर्थात रमजान ईदचा सण उदया सोमवारी साजरा होणार आहे दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद ब्खारी यांनी काल सायंकाळी ही माहिती दिली कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर म्स्लिम बांधवानी आपल्या परिवारासोबतच घरी राहन रमजान ईद साजरी करावी नमाज करता एकत्रित न येता आपल्या घरातच नमाज पठण करावं असं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी

रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास प्रार्थना आणि परोपकाराला महत्व दिले आहे यावर्षी ईद घरी राहन तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरी करावी असे आवाहन राज्यपालांनी आपल्या संदेशात केलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रमजान ईद निमित्त जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत

मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे